दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आपापल्या परिसरात स्वच्छता ठेवावी आणि औद्योगिक क्षेत्रात कामगारांना उत्तम सुविधा निर्माण करुन द्याव्या असं पंतप्रधान यावेळी म्हणाले वाराणसी शहराचा पायाभूत विकास गंगा नदीची स्वच्छता शेतकरी कल्याण आणि पर्यटनासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं दीड हजार नागरीकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे पूणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख नागपूर पदवीधर मतदारसंघातून संदीप जोशी आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे एक डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे

यासाठी कडक व्यवस्था करण्यात आली आहे

त्याचबरोबर विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही उद्या होणार आहे

या आगीत कार्यालयातली कागदपत्रं जळून खाक झाली शार्टसर्किट ने आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अग्निशामक दलाचे दोन बंब ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत

कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी आखलेली रणनिती अधिक चाचण्या बाधित लोकांचा शोध घेणं आणि योग्य उपचारांमुळे कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर कमी होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे देशात सध्या मृत्यूदर एक पूर्णांक चार आठ टक्के इतका आहे

त्यांच्या घरात छापा मारला असता अंमली पदार्थ आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीनं मुंबईत पाच ठिकाणी धाडी टाकल्या यामध्ये मालाड अंधेरी लोखंडवाला खारघर आणि कोपरखैरणे या भागांचा समावेश आहे

या प्राद्र्भावानं कापूस उत्पादन घटण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी आयुक्तालयानं प्रत्येक जिल्ह्याला बोंड अळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत

विदर्भ मराठवाड्यातला काही भाग नाशिक जळगावसह कोकणात तापमानाचा पारा घसरत आहे रात्रीच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून सरासरी पाच ते सात अंश सेल्सिअसनं घट झाली आहे काल राज्यात सर्वात कमी दहा अंश सेल्सिअस तपामान चंद्रपूर इथं नोदवल गेलं